लोणावळा इथल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंटस कलर प्रदान करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नौसेना अध्यक्ष एडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते देशाची सागरी अर्थव्यवस्था नागरिकांच्या हिताशी जोडली जात आहे बहुतांश व्यापार समुद्र मार्गाने केला जात आहे केवळ राष्ट्रीय सुरक्षाच नव्हे तर देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या विस्तृत प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितलं भविष्यातही नौदलाच्या माध्यमातून निश्चितच गौरवास्पद कामगिरी घडेल असा विश्वास कोविंद यांनी व्यक्ता केला

नौदलाच्यार तुकडीने राष्ट्यगीताच्याध धूनवर त्यांना मानवंदना दिली नौदल अधिका यांसमवेत राष्ट्रपतींनी संपूर्ण परेड मैदानाचे निरिक्षण केलं नियोजित कार्यक्रम आटोपल्यावर राष्ट्रपतीं वायुसेनेच्या विमानानं पुण्याहून दिल्लीकडे रवाना झाले

या स्फोटातल्या मृतांना आज पुण्यात श्रद्धांजली वाहण्यात आली पण्या मुंबईसह दिल्ली बंगळर आणि कोलकत्ता या शहरावर सायवर गुन्हेगारांची नजर असल्याचा अहवाल संगणक सुरक्षा क्षेत्रातल्या एका खासगी कंपनीनं सादर केला आहे या अहवालानुसार महाराष्ट्रातील पुणे मुंबई आणि दिल्लीच्या एन सी आर भागातील ग्राहकांना या गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत या गुन्ह्यांसाठी राज्यात सुमारे साडेतीन कोटींहून अधिक संभाव्य धोके ओळखले गेले असून त्यापैकी तब्बल अडीच कोटी धोके पुणे आणि मुंबईतील असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल गुजरात आणि कर्नाटकातही सायबर गुन्हे घडण्याची शक्यता अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आली आहे सायबर गुन्हेगारांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाल्यानं हे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना पकडणंही तेवढं सोपं राहीलं नसल्याचं अहवालात म्हटलं आहे नागरिकांना अधिक चांगली सुविधा देण्याच्या उद्देशाने टपाल खात्याच्या जनरल पोस्ट ऑफीस इथं विभागीय वितरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे या केंद्राचं उदघाटन पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल कर्नल एस

रिझवी यांच्या हस्ते झाले या केंद्राच्या माधम्यातून पार्सलचे वितरण द्चाकीवरून आणि चार चाकी वाहनांमध्रन करण्यात येणार आहे ई कॉमर्स उद्योगाकडून आलेली मागणी आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन विभागीय वितरण केंद्रसुरू झाले आहे

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या तंत्रनिकेतन मधील संगणक स्थापत्य आणि यंत्र अभियांत्रिकी या तीनही विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडीटेशन समितीकडून मानांकन प्राप्त झालं आहे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एनबीए मूल्यांकनाला फार महत्व आहे संस्थेच्या या विभागांना मानांकन मिळाल्या मुळे सदर विभागांची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे एनबीए मूल्यांकन समितीने तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन तंत्रनिकेतनचा शैक्षणिक दर्जा तसेच सर्व स्विधांची पाहणी केली

विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात वर्ल्ड व्ह्यू या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाहांची माहिती व्हावी या हेतूने विविध संघटनांची ओळख करून दिली जाते त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान आयोजीत करण्यात आलं होतंमात्र काही संघटनांनी विरोध दर्शवल्याने हे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे यापुढे विविध संघटनांची माहिती देणारी व्याख्यानं विभागातच होतील असा निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला आहे

नमस्कार